अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कली वाढतं वाळवंटीकरण रोखण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी ग्रॅप्ति नोएडा अं सुरु असलख्या संयुक्त राष्ट्रांच्या कॉप फोर्टिन या परिषदत्त उच्चस्तरीय सत्राला संबोधित करताना प्रधानमंत्री बोलत होता अगातल्या दोन तृतीयांश दधीवर वाळवंटीकरणाचा परिणाम झालली आहअिसं त्यांनी सांगितलं जमिनी नापीक होण्यापासून रोखण्यासाठी पाणीटंचाई दूर करणं आवश्यक असून वाळवंटीकरण रोखण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्र परिषदर्शी जागतिक जलकृती कार्यक्रम तयार करावा असं मोदी असं आवाहन मोदी यांनी यावछी कलि एकदाच वापरता यध्यान्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा पुनरुच्चार करत प्रधानमंत्रानी यावछी बोलताना सांगितलं की आता एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकचा वापर थांबवण्याची आली आहा आरोग्यासाठी तसंच कृषी उपयुक्त जमिनींसाठी प्लास्टिक हानीकारक असल्याचं त्यांनी सांगितलं प्लास्टिकला पर्याय शोधून पर्यावरण पूरक विकासाच्या दृष्टीनं भारत प्रतिबद्ध असल्याचंही ग्वाही नरेंद्र मोदी यांनी या परिषदत्तिदिली हवामान आणि पर्यावरण हजिवविविधता आणि जमिनीवर प्रभाव पडत असतात असं सांगत हवामान बदलाचत्रिकारात्मक परिणाम जगाला सहन करावळिगत आहस्त असं तव्हिणाला जमिनीची नापीक होण्याचं एक कारण हवामान बदल असल्याचं त्यांनी सांगितलं

अमरिक्ती हॉगकॉंग लोकशाही आणि मानवाधिकार विधस्क मंजूर करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावर्षी क्ली

असं त्यांनी सांगितलं